यावेळी या क्षेत्रासाठी पत प्रवठा बाजार आणि सुविधांची उपलब्धता आदींबाबत अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे

यादरम्यान पंतप्रधान सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग लाभर्थ्यांशी द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यग्रहात दुपारी दोन वाजता पंतप्रधानांशी संवाद साधता येणार आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या सर्वोच्व न्यायालयाच्या कोलॅजियमनं न्यायमूर्ती हेमंत गुप्ता अजय रस्तोगी एम

शहा आणि आर सुभाष रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर नियुक्त करण्याची शिफारस केली होती न्यायमूर्ती गुप्ता हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रस्तोगी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शहा पाटणा उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती रेड्डी ग्जरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या जागी हंगामी मुख्य न्याधिशांच्या नियुक्तीची अधिसूचनाही काल जारी करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शाह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अरुण जेटली आणि सुषमा स्वराज या बैठकीला प्रमुख उपस्थित होते

ईपीएफओमध्ये जास्तीत जास्त कामगारांना जोडण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेचे चांगले परिणाम दिसत असल्याचंही गंगवार यावेळी म्हणाले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये विविधतेचा स्वीकार करण्याची भावना रुजवण्यासाठी केंद्रीय विद्यालयाची प्रशंसा केली आहे नवी दिल्ली इथं तीन दिवसीय राष्ट्रीय एकीकरण शिबिरात ते काल बोलत होते विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून केंद्रीय विद्यालय संघानं या भावनेला योग्य प्रकारे समोर आणल्याचं ते म्हणाले

वेषांतर करुन आलेल्या या दहशतदवाद्यांच्या गटानं गावकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं हल्लेखोरांची ओळख अद्याप पटली नसली तरी ते उल्फा दहशतवादी असल्याचा पोलिसांचा संशय आहे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत

काल रात्री हा अपघात झाला या अपघातात अन्य दोघंजण गंभीर जखमी झाले असून त्यांना नवी मुंबईतल्या खाजगी रूग्णालायत दाखल करण्यात आलं आहे